आता पुन्हा राज्य शासनाने उर्वरीत गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यासंदर्भात अभिप्राय मागवला आहे महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश टप्याटप्याने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता

यानंतर तीन वर्षामध्ये उर्वरीत गावांचा समावेश करण्यात येईल असे शपथपत्र देण्यात आले होते यानंतर गावांचा समावेश झाला नाही आता गावांच्या समावेशाबाबतची मुदत संपुष्टात येत आहे प्णे शहरात आता कंटेंन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली आहे

पुणे महापालिकेच्या स्रक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली आहे

राजेश देशमुख यांनी सांगितलं आहे कोरोनावरील लास उपलब्ध झाल्यानंतर एकदमच सर्वांना ती देता येणे शक्य नाही हे लक्षात घेऊनच प्रत्येक राज्याला स्थानिक नागरिकांच्या गरजेन्सार आणि प्राधान्यक्रमान्सार स्वतंत्र यादी बनवण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या असून त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर ही यादी तयार केली जाणार आहे प्रामुख्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील ज्या भागात अधिक राहिला त्या भागातील अन्य नागरिकांनाही कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये यादृष्टीनं त्या परिसरातील नागरिकांचा त्याचबरोबर अन्य दुर्धर व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या नागरिकांचा लसीकरणासाठीच्या पहिल्या यादीत समावेश राहील असं आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे प्णे आणि पिंपरी चिंचवड शहरातील केल्या जात असलेल्या सेरो सर्वेक्षणातूनही कोरोनाप्रवण भाग निश्चित होण्यास मदत होणार असून लसीकरणासाठीची यादी तयार करताना त्या अहवालाचीही मदत घेतली जाणार आहे

पुणे पोलीस समाज मध्यमांचा उपयोग करुन उपयुक्त संदेश नागरिकांना देत असतात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नवरंगाच्या चित्रातून कोरोनापासून संरक्षणाचा संदेश दिला आहे

घरी राहा मास्क वापरा हात स्वच्छ ठेवा सुरक्षित अंतर ठेवा प्रतिकारशक्ती वाढवा मुखावरणाचा वापर करा मोजे वापरा नियमांच पालन करा आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ पाळा असा संदेश देण्यात आला आहे महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रीय हॉकीपटू इक्रम खान यांची तर सचिवपदी हनिफ शेख यांची निवड करण्यात आली काल झालेल्या निवडण्कीत संघटनेची नवीन सदस्यांची निय्क्ती करण्यात आली गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच निवडण्रक घेऊन ही नवी कार्यकारीणी अस्तित्वात आली आहे न्यायालयीन लढाईनंतर भारतीय हॉकी संघटनेची मान्यता रद्द होऊन हॉकी इंडिया ही संघटना अस्तित्वात आली हॉकी इंडियाच्या मान्यतेने ही निवडणूक घेण्यात आली संघटनेतील सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत